रक्कमेचे निवाडे पारित केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उमरेड इथं नागपूर उमरेड या चौपदरी रस्त्यासह उमरेड भिवापूर आणि इतर रस्त्यांचं भूमीपूजन करण्यात आलं चौपदरी रस्त्यामुळे नागपूर उमरेड दरम्यानचे अंतर अध्या तासात पार करता येणार असून या चौपदरी रस्त्यावर एल ई डी दिवे लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे प्राम्ख्याने उपस्थित होते

मी

मी

मी

मी मेट्रोच्या कामांचा समावेश आहे

खापरी ते सिताबर्डी या मार्गावरील काम पूर्ण झाले आहे

मी च्या टप्प्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळाली आहे

वस्तू आणि सेवा कर कायदयांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले

पी जी

कोणत्याही भाषेतील नाट्य क्षेत्रातील संगीत नृत्य नाटक ऑर्केस्ट्रा लोक किंवा शास्त्रीय कला यासारख्या सर्व नाट्य सादरीकरणाच्या प्रवेशासाठीच्या तिकिटांच्या किंमतीवरील जी एस टी

महिलांची आरोग्य विषयक सुरक्षितता आणि स्वच्छता लक्षात घेऊन सॅनेटरी नॅपकिन्स करम्क्त करण्यात आल्याची माहिती म्नगंटीवार यांनी दिली कर दर कपातीमुळे कर अनुपालनात वाढ होऊन त्याचा परिणाम महसूल वृद्धीत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून कर दर कपातीमुळे सर्वसामान्य माणसाला आणि व्यापार उद्योग जगताला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले इमारतींच्या प्नर्बांधणीनंतर मूळ सदनिकाधारकांना मोफत घर बांधून देतांना त्यावर जी एस टी आकारू नये हे फ्लॅट वगळता उर्वरित विक्री होणाऱ्या फ्लॅटवर जी एस टी आकारला जावा हा विषय येत्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येईल असे वितमंत्री सुधीर म्नगंटीवार यांनी सांगितले आज बूहन्मुंबई डेव्हलपर्स असोसिएशननं मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथीग़हात भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारतर्फे समग्र पोषणावर आधारित पोषण अभियान कार्यक्रम चालवला जात आहे त्यामध्ये सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे यात संपूर्ण महिन्याभरात अंगणवाडी गाव तालुका आणि जिल्हा स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन समाजात जाणीवजागृती करणे अभियानात लोकांचा सहभाग वाढवणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत याच पोषण अभियानाचा एक भाग म्हणून तसंच कुपोषणमुक्त आणि अनिमियामुक्त गडचिरोलीचा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी गडचिरोलीमध्ये इंदिरा चौक गडचिरोली ते कृषी महाविदयालय सोनप्र गडचिरोली या मार्गावर उदया सकाळी पोषण वॉक आयोजित करण्यात आला आहे यात जिल्हाधिकारी जिल्हा परिषद म्ख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प अधिकारी जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी तसेच महाविद्यालयीन य्वक सहभागी होणार आहेत

भारतरत्न डॉ

पी जे अब्द्रल कलाम यांच्या नावाने अमृत आहार योजना स्रु करण्यात आली आहे

आगामी विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी चालू आठवड्यात निवडण्का जाहीर होतील आणि निवडण्का दिवाळीच्या आत होतील असे सांगून केंद्रात आणि राज्यात भाजप सेनेची सत्ता असल्यानेच मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असल्याचं सांगितलं

या अनुषंगाने नागप्र महानगरपालिकेने एक मोठी मोहीम आखली असुन प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे या मोहिमेत सर्व वार्ड मध्ये लोकसहभागातून श्रमदान करून प्लास्टिक गोळा करण्यात येईल तसेच हे प्लास्टिक प्न्हा वापरता यावे म्हणून प्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे

पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल प्रारंभीच्या टप्प्यात अप्पर वर्धा प्रकल्पातील पाणी महादेव प्रकल्पात सोडण्यासाठी प्रकल्प जोड कार्यक्रम नाविन्यपूर्ण योजनेत राबविण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज मुंबई इथं केली पालकमंत्री डॉ बोंडे म्हणाले की पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पूढील पाच वर्षांत अधिक विस्तृतपणे राबविण्यात येईल अधिकाधिक शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत

येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात पोहोचली कांग्रेसचे युवा नेते सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सत्यजीत देशम्ख यांच्या प्रवेशम्ळे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फ्लणारच असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे भारताची अंतराळ विज्ञान आणि अण्विज्ञान क्षेत्रातली कामगिरी आणि आव्हानं या विषयावरची एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आज मुंबईत स्रू आहे